पवार यांनी आज संध्याकाळी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या गाभा समितीची बैठक बोलावली आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आघाडीच्या संभाव्य सरकारमधल्या सत्ता वाटपाबाबत तसंच मंत्रीपदांबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे

या निवडणुकस्त्री सर्वित्रिक निवडणुकीच्या अर्तीवर सहक्षी संस्थाच्या निवडणुकस्त्रिद्ध ईव्हीएम मशिनद्वरीघ्यायचा प्रयत्न सुरू हे अशी मक्रिती महराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे युक्त डॉक्टर जगदीश पट्टील याती कोल्ह्युक्रिती वार्ताहरांना दिली

संसदेच्या उद्यापासून सुरू होणा या हिवाळी अधिवेशनाच्या पार्धभूमीवर आज केंद्र सरकारनं सर्वपक्षीय बैठक घेतली

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी ज्येष्ठ काँग्रेस नेते गुलाब नबी आझाद आणि आनंद शर्मा तृणमूल काँग्रेस नेते सुदीप बंदोपाधाय आणि डेरेक ओब्रायन बसपाचे सतिश चंद्र मिश्रा समाजवादी पक्षाचे राम गोपाल यादव द्रमुकचे टी

बालू आणि अण्णा द्रमुकचे नवनित कृष्णन बैठकीत उपस्थित होते